महापालिकेच्या कामकाजात अनेकदा इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर केला जातो यामुळे सर्वसामान्यांपर्यंत योग्य माहिती पोचवण्यात अडथळा निर्माण होतो महापालिकेचा पत्रव्यवहार संकेतस्थळे टिप्पण्या परिपत्रकं अर्जांचे नमुने आणि कार्यालयीन भाषा मराठी असणं अनिवार्य आहे या अनुषंगानं आयुक्तांतर्फे हे लेखी आदेश काढण्यात आले आहेत

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत टाळेबंदीची मुदत वाढवली जाणार नसल्याचं सूतोवाच केलं होतं

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

प्णे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर विभागातील अरविंद बारटक्के रुग्णालयात कोरोनाच्या अँटिजेन रॅपिड टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे

पुणे महापालिकेच्या साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर वैशाली जाधव यांच्यासह बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं

यातील बहतांश कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या एका ज्येष्ठ सदस्यालाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज दिली

कोरोनावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीची मात्रा काही प्रमाणात लागू पडत असून त्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करावा असं आवाहन पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर तृषार पाटील यांनी आज केलं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत साडेसात हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली मात्र जेमतेम पंधरा ते वीस जणांनीच प्लाझ्मा दान केला आहे ज्यांना प्लाझ्मा दान करायचा असेल त्यांनी वायसीएम रुग्णालय रक्तपेढीमध्ये संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी तीन कर्मचारी संघटनांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे

गेले दोन आठवडे ते कोरोना संसर्गानं आजारी होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते

शिवचरित्राचे व्याख्याते म्हणूनही ते प्रसिद्ध होते

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत